ते आज देशातल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कँफेरेन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते कोरोनाबाबत लोकांच्या मनातली भीती द्र होत असून त्यांचा आत्मविधास वाढत आहे ही गोष्ट महत्वाची असल्याचं ते म्हणाले

देशातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात घट झाली असून तो दोन टक्क्याच्या खाली आला आहे

नव्याकोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली

बीड जिल्ह्यात व्यापारी व्यावसायिक फळ भाजी विक्रेते यांच्यासह पत्रकार आणि सातत्यानं सक्रीय असलेल्या व्यक्तींच्या अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अजूनही स्थिर नसून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे मुखर्जी यांना कोरोना संसर्गाचं निदान झाल्यामुळे नवी दिल्ली धिल्या लष्कराच्या रुग्णालयात कालच दाखल केलं आहे प्राथमिक आरोग्य तपासणीमध्ये त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळून आल्यानं त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया केल्याचं रुग्णालय प्रशासनानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे प्रसिद्ध शायर राहत ड्वैरी यांना कोरोना संसर्ग झाला आहे त्यांच्यावर मध्य प्रदेशात ड्वैर क्वै का रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत राहत दौरी यांना हृदयरोग तसंच मधुमेह असून सध्या न्युमोनियाचा त्रास असल्यानं ऑक्सिजन दिला जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

त्याचा फायदा आज लाखो लोकांना होतोय डिजिटल ांडिया अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या निलेश तेंडुलकर यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर च्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष साधला आहेच पण दोघांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे

राज्याच्या काही भागात कालपासून दमदार पाऊस पडत आहे वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळपासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी संतत धार पाऊस पडत आहे

मात्र काल रात्रभर झालेल्या पावसानं जलसाठ्यात वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारा ऐकबुर्जी प्रकल्प या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तुडुंब भरला असल्यानं तलावाच्या सांडव्या वरून पाणी वाह लागलं आहे जालना शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे

परभणी शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर आणि रात्रीही पाऊस पडला या पावसामुळे शेतीला लाभ होईल अशी आशा निर्माण झाली आहे लातूर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची भुरभर सुरू होती तर संध्याकाळी चांगल पाऊस पडला हा पाऊस खरीपाच्या पिकासाठी लाभदायक असून सोयाबीनच्या पिकाला जीवदान मिळणारआहे बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे खडकपूर्णा धरणातून पाणी सोडलं जात असून हे पाणी परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणात येत आहे

येलदरी धरण भरून वाहण्याची शक्यता असून धरणाचं पाणी पूर्णा नदीत सोडलं जाईल त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा द्यावा अशी सूचना पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सं बा बीराजदार यांनी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्हा प्रशासनाला दिली आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र गेले दोन दिवस पाऊस पडत असल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरण्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे

केरळमध्ये गेल्या आठवड्यात अपघातग्रस्त झालेल्या अर डियाच्या विमानाचे वैमानिक आणि माजी विंग कमांडर दिपक साठे यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सरकारी जिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यानंतर आज सकाळी हे पार्थिव त्यांच्या चांदिवली धिल्या निवासस्थानी आणण्यात आले यावेळी त्यांचे आईवडिलही उपस्थित होते त्यांच्या अंत्ययात्रेत शेकोडो लोक सहभागी झाले होते आज सकाळी त्यांच्यावर सरकारी तिमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला होता दिल्ली विद्यापिठाचे माजी प्राध्यापक जी

साईबाबा यांनी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारानंतरच्या धार्मिक विधींना उपस्थित राहण्यासाठी दाखल केलेल्या पर्धील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठान राज्य सरकारला नोटीस बजावली आहे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन साईबाबा सध्या नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या कार्यकाळाशी संबंधित पुस्तक मालिकेतलं तिसरं पुस्तक आज प्रकाशित केलं संरक्षणमंत्री राजनाथसिंह तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आणि नायडू यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं

या अंतर्गत प्राप्त अर्जा मधून राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग कल्याण राज्य प्रस्काराची निवड करण्यात येईल

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातल्या सांडवा गावात राहणाऱ्या क्रि माणसाचा आणि त्याच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृतदेह गावा शेजारच्या पाणवठ्यावर आज आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली श्रेल्या अधीक्षक पदी संध्याराणी देशमुख यांची नियुक्ती झाली आहे तर सांगलीच्या विद्यमान अधीक्षक कीर्ती शेडगे यांची रायगडला बदली झाली राज्य शासनाच्या गृह विभागानं काल राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक उपाअधीक्षक निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले